वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे मात्र अति निकडीच्या नऊ उद्योगांना यातून वगळण्यात आलं आहे इतर उद्योगांना त्यांच्या अंतर्गत गरजांसाठी ऑक्सिजन आयात करणे किंवा स्वतःचे एअर सेपरेटर यूनिट स्थापित करणे यासारख्या पर्यायी उपायांचा विचार करण्यास सांगण्यात आलं आहे याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व मुख्य सचिवांना या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत त्याचबरोबर रेल्वे मंत्रालयानं देखील द्रवरूप ऑक्सिजनच्या वाहत्कीचा वेग वाढवला असून ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरु करण्याचं नियोजन केलं जात आहे यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात येत आहेत सरकार नियमितपणे राज्यांना वैद्यकीय ऑक्सिजनसह आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करण्यावर लक्ष ठेवत असून वेळोवेळी उद्भवणाऱ्या आव्हानांना सामोरं जात आहे देशांतर्गत उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली देशभरात वैद्यकीय उपकरणे ऑक्सिजन औषधांचा आवश्यक प्रवठा यासाठी एक गट स्थापन करण्यात आला आहे

त्यामध्ये महाराष्ट्रातल्या एका प्रकल्पाचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ट्विटरद्वारे दिली आहे

राज्य कोविड राज्यातल्या कोरोनाच्या संसर्गात दिवसेंदिवस चिंताजनक वाढ होत आहे रूग्णांच्या मृत्यू संख्येतली वाढही सुरूच आहे

तसंच त्यामध्ये कोविड रुग्ण देखील दाखल झाले आहेत अशी माहिती रेल्वे मंत्री पिय्ष गोयल यांनी काल दिली

राज्य सरकारांच्या मागणीनुसार ते उपलब्ध करून दिले जातील आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यांची उपलब्ध वैद्यकीय यंत्रणा अप्री पडल्यावरच हे रेल्वे कोच वापरता येतात गेल्या वर्षीच्या मार्च ते जून दरम्यान भारतीय रेल्वेनं हे रुपांतरीत कोच तयार केले आहेत जेईई कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्र्वभ्रमीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात यावर्षीची जेईई मेन परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी काल प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली

इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल ही माहिती दिली

असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल व्यक्त केलं

त्या ग्रंथाचे प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते पंजाबराव देशमुख यांनी शेती क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणून त्यांनी शेतीमालाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या प्रयत्नांमुळेच भारतात पहिली हरितक्रांती यशस्वी होऊ शकली अशा शब्दात गडकरी यांनी देशमुख यांच्या कार्याचा गैरव केला

त्या अनुषंगानं महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य आणि कोकणातील कातळशिल्पांना जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकन मिळवं याबाबतचा प्रस्ताव भारतीय पुरातत्व सर्वेक्षणानं युनेस्कोकडे सादर केला होता त्याचा युनेस्कोनं तत्वत स्वीकार केला असल्याचं सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी काल सांगितलं

छत्रपती शिवाजी महाराजांचे डोंगरी आणि समृद्री किल्ले म्हणजेच रायगड राजगड शिवनेरी तोरणा प्रतापगड लोहगड पन्हाळा सिंघुद्गा विजयुद्गा पद्यद्गा कलाबा आदी किल्ल्यांचा तसंच कशेळी बारसू रुंडेतळी देवीहसोळ जांभरुण अक्षी कृडोपी या महाराष्ट्रातल्या आणि फणसईमाळ या गोव्यातल्या कातळ शिल्पस्थानांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता द्यावी असं या प्रस्तावात म्हटलं आहे तो मान्य झाला तर महाराष्ट्रातील किल्ल्यांचं महत्त्व जागतिक पातळीवर अधोरेखित होऊन आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ सुरू होण्यास मदत मिळेल कोकणात आजपर्यंत केवळ समुद्रकिनारे आणि डोंगरी भागातच पर्यटन होत होतं कातळशिल्पामुळे देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय कलाप्रेनी पर्यटक कोकणातील सड्यांकडे वळतील आणि त्यामुळे स्थानिक अर्धकारणालाही हातभार लागेल याबाबतचा विस्तुत प्रस्ताव पुरातत्व आणि वास्तुसंग्रहालय संचालनालायमार्फत आणि इनटॅक या संस्थेच्या मदतीन तयार केला जाणार आहे त्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा सल्लाही घेतला जाईल असं अमित देशमुख यांनी म्हटलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी माधवी कुलकर्णी यांच्यासह योगेश रांगणेकर पुणे वारसा दिन सोलाप्र जागतिक वारसा स्थळांच्या यादीत अजंठा वेरूळ लेणी तर आहेतच

जागतिक वारसा दिनानिमित्त सोलापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या

मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांनी काल ही माहिती दिली या ऑनलाईन महोत्सवात देवगड रत्नागिरी आणि हापूस आंबा उत्पादक थेट सहभागी होणार आहेत पणन मंडळाच्या वतीनं दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते

न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने तशी प्रक्रिया सुरु केली होती

कोरोना संकटाच्या परिस्थितीतही आपल्या जीवाची तमा न बाळगता पालिकेच्या आरोग्य विभागाने पालिका उपायुक्त धनराज पांडे यांच्या संकल्पनेतून शहरातील विविध ठिकाणी असलेल्या स्मशानभूमी स्वच्छता अभियानाची स्रुवात केली आहे

रत्नागिरी आग रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे औद्योगिक वसाहतीत एका रासायनिक कारखान्यात स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन कामगारांचा काल होरपळून मृत्यू झाला सकाळी साडेनऊच्या सुमारास ही दूर्घटना झाली आगीत सापडलेले आणखी तिघे जण गंभीर जखमी आहेत त्यापैकी एकाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्यानं त्याला अधिक उपचारासाठी सांगली इथं हलवण्यात आलं आहे

मरण पावलेल्या तीन कामगारांच्या वारसांना प्रत्येकी सोळा लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येणार आहे दुर्घटनाग्रस्त समर्थ केमिकल कंपनीच्या मालकांनी ही भरपाई जाहीर केल्याची माहिती दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनी दिली

महर्षी कर्वे जयंती महिला शिक्षणाचे प्रस्कर्ते आणि महर्षी स्त्री शिक्षण संस्थेचे संस्थापक भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची काल जयंती होती त्यानिमित्त पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोथरूड इथल्या पूर्णाकृती पूतळ्यास तसंच पूर्णे महापालिका भवनातील तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं चापेकर स्मृतिदिन क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त काल पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे यांनी चिंचवड इथल्या चापेकर बंधूंच्या समूह शिल्पास प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केले निधन उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचं काल रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

अपघात यवतमाळमध्ये भरधाव वेगात असलेली कार झाडावर आढळल्याने झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे

गंभीर जखमींना यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे याप्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे नाशिक बिबट्या नाशिक शहराच्या नरसिंह नगर भागात काल सकाळी अचानक शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात पाच तासांच्या प्रयत्नानंतर वन खात्याला यश आलं सकाळी साडेआठच्या सुमारास रहिवाशांना बिबट्या दिसल्यावर पोलीस आणि वनखात्याचं पथक त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होतं अखेर भूलीचे इंजेक्शन देऊन त्याला पकडण्यात आलं वनक्षेत्रपाल प्रवीण भदाणे बिबट्याच्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाले आहेत निधन रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातले प्रगतिशील शेतकरी दिलीप ऊर्फ भाऊ नारकर यांचं काल कोल्हापूर इथं कोरोनाम्ळे निधन झालं

आसगे यांच्या मूळ गावच्या शैक्षणिक संस्थेचे ते आधारस्तंभ होते

निधन नांदेड नांदेड इथले जेष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार बाबुभाई ठक्कर यांचं काल वृद्धापकाळानं निधन झाले

बाबूभाई ठक्कर हे मराठवाडा जनता विकास परिषद रेल्वे विकास समिती अशा विविध संघटनेत सहभागी होते हवामान राज्यात उद्या सकाळपर्यंत हवामान कोरड राहील